आता अर्थमंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर हा निर्णय लागू केला जाईल आणि त्यानुसार नव्या दरानं व्याजाची रक्कम खातेधारकांच्या खात्यात जमा केली जाईल असं गंगवार यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं

संस्थेच्या आर्थिक शिस्तीमुळे आत्तापर्यंत सभासदांना अधिकाधिक लाभ देणं शक्य झालं आहे

द्रदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मेरीटाईम इंडिया शिखर परिषदेत आज चबाहार दिवस साजरा करण्यात आला त्यावेळी मांडवीय बीजभाषण करत होते चबाहार बंदरामुळे मध्य आशियायी देश आणि अफगाणिस्तान यांचा दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियायी देशांशी व्यापार अधिक सुकर झाला भारतानं कोविडच्या अत्यंत कठीण आपत्तीकालातही अफगाणिस्तानला गड्राची निर्यात अखंडितपणे सुरु ठेवली असं मांडवीय यांनी नमूद केलं या बंदराचा समावेश आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरीडोर मार्गामध्ये अर्थात आय एन एस टी सी मध्ये करावा असा प्रस्ताव भारतानं दिला असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी उझबेकिस्तान आणि अफगाणीस्ताननं उत्सुकता दाखविल्याबद्दल मांडवीय यांनी समाधान व्यक्त केलं लडाख आगामी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून राष्ट्रीय महिला आयोगाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय महिला उद्योजकता ऑनलाईन प्रशिक्षणाचा आजपासून लेह इथं प्रारंभ करण्यात आला महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं टाकलेलं नियोजनबद्ध पाऊल म्हणून हा ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे

डिजिटल साक्षरतेसाठी राबविण्यात येणाऱ्या अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या निमित्तानं वी थिंक डिजिटल या कार्यक्रमालाही यावेळी सुरुवात करण्यात आली लिंगाधारीत असमानता हे देशापुढील मोठं आर्थिक आव्हान आहे महिलांचा प्रत्यक्ष कामातला आणि आर्थिक उपक्रमांमधला सहभाग हे समाजाच्या प्रगतीसाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त घटक आहेत असं प्रतिपादन लडाखचे नायब राज्यपाल आर के माथुर यांनी यावेळी या उद्घाटनप्रसंगी केलं हा ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी लडाखची निवड केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाचे आभार मानले या प्रशिक्षणादरम्यान महिलांमधील उद्योजकतेसाठीचे उपयुक्त घटक ओळखले जातील तसेच प्रत्यक्ष व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त कौशल्य शिकवली जातील असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी यावेळी सांगितलं

अमेझॉन प्राईमच्या भारतातल्या प्रमुख अपर्णा पुरोहित यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले आहे अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित तांडव या वादग्रस्त वेब सीरीजमुळे अपर्णा पुरोहित यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता अलाहाबाद न्यायालयाने त्यांना नाकारलेल्या अटकपूर्व जामिनाच्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

केरळ केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून विविध पक्षांच्या जागावाटपाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे राज्यातील तीन मोठ्या पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चेच्या वेगवान फेऱ्या होत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय समितीची दोन दिवस बैठक होत असून त्यामध्ये जिल्हा स्तरानुसार तयार करण्यात आलेल्या उमेदवार याद्यांवर चर्चा होत आहे सत्ताधारी डावी लोकशाही आघाडी येत्या दोन दिवसात आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करणार आहे

मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशिप अॅवॉर्डन सन्मानित करण्यात येणार आहे

जागतिक पर्यावरण आणि ऊर्जा क्षेत्रासाठी भविष्यकालीन ध्येयधोरणं वाजवी दरात ऊर्जा उपलब्धतेसाठी केले जाणारे नियोजनबद्ध प्रयत्न आणि या क्षेत्रांच्या शाश्वत भवितव्यासाठी असलेली कटीबद्धता या निकषांवर हे पुरस्कार देण्यात येतात

माओवादी कारवायांनी ग्रस्त असलेल्या याच परिसरातील जंगल भागात दुसऱ्या एका ठिकाणी पोलीस आणि निमलष्करी दलांनी संयुक्तपणे राबवलेल्या एका शोधमोहिमेदरम्यान माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात झारखंड जग्वार पोलीस दलाचे तीन सैनिक जागीच गतप्राण झाले तर एका सैनिकाचा रांचीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला

युनिसेफच्या या अहवालाबाबत अधिक माहिती ऐकूया मनोज क्षीरसागर यांच्याकडून

प्रत्यक्ष शाळा सुरु ठेवणं किंवा त्या पुन्हा उघडण्याला प्राधान्य देण्यासाठी हरएक प्रयत्न केला पाहिजे असं त्यांनी सांगितलं शाळा बंद राहण्याचा प्रचंड परिणाम मुलांचं अध्ययन आणि कल्याणावर होतो सर्वात कमकुवत वर्गातील मुलं आणि सुदूर शिक्षणाची सोय नसलेली मुलं पुन्हा वर्गात परत न येण्याची जोखीम अधिक आहे अशा मुलांची बाल वयातच लग्न लावली जाणं किंवा त्यांना बालमजुरीत ढकललं जाण्याची शक्यता युनिसेफला वाटते जगभरातील बहुतांश शालेय मुलांसाठी शाळा म्हणजे आपल्या मित्रांना भेटणं त्यांच्याशी बोलणं त्यांची मदत घेणं आरोग्य आणि लसीकरणाच्या सोयी तसंच पोषक भोजन घेणं यासाठी आधाराचं केंद्र असतात मुलं वर्गांमध्ये परत येतील तेव्हा त्यांना जुळवून घेण्यास आणि अध्ययन पूर्ण करण्यासाठी वेळ लागेल शाळा पुन्हा उघडतील तेव्हा मुलांचं वाया गेलेलं शिक्षण भरुन काढण्याचे प्रयत्न अवश्य झाले पाहिजेत म्हणून युनिसेफनं सर्व देशांच्या सरकारांना प्रत्येक मुलाच्या विशिष्ट गरजांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे यामध्ये उपायात्मक अध्ययन आरोग्य आणि पोषण मानसिक आरोग्य आणि सुरक्षेचे उपाय करावे लागतील जेणेकरुन लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांचा विकास होऊ शकेल पोखरीयाल देशात दोन नवी केंद्रीय विद्यालयं सुरु करण्यात येणार असून त्यातील एक सदलगा बेळगावी इथं तर दुसरं पंजाबमध्ये आय आय टी रोपर इथं असणार आहे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी आज ही घोषणा केली

गडकरी देशातील पहिलाच पूर्णपणे उन्नत स्वरूपात उभारला जात असलेला द्वारका द्रुतगती महामार्ग पुढील वर्षी ऑगस्टमध्ये पूर्ण होईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे आज या महामार्गाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते

नऊ किलोमीटर लांबीचा आणि आठपदरी असलेला हा भारतातील अशा स्वरूपाचा पहिलाच उड्डाणपूल असून उन्नत स्वरूपातीलही पहिलाच मार्ग असणार आहे यामुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल

काल रात्री उशिरा झालेल्या फेरीत इटलीच्या अस्संटा कॅनफोराचा पराभव करत पूजा राणीने भारतीय मुष्टियोद्ध्या मेरी कोम सिमरनजीत कौर आणि जस्मिन यांच्यासोबत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेला चौथा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना देखील रोमांचक होण्याची चिन्हे आहेत सामन्याच्या पहिल्या दिवशी आज इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला पण त्यांचे आघाडीचे फलंदाज धावपट्टीवर फारसा टिकाव धरू शकले नाहीत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार